वन हक्क उत्पन्नातून गोंदियातल्या गावांनी वृद्धांना दिली पेन्शन

छात्र संसद तरुण पिढीनं मोठ्या प्रमाणात राजकारणात यावं असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित चार दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन नायडू यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते आपल्याला अपेक्षित असलेले सामाजिक आर्थिक बदल घडवून आणण्यासाठीचं राजकारण हे चांगलं माध्यम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं देशहिताच्या विविध मुद्द्यांवर हजारो युवक राजकारणात सक्रिय सहभाग घेत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केल मातभाषा भारताचं भाषिक वैविध्य जतन करण्यावर भर द्यायला हवा अस उपराष्टपती व्यंकय्या नायड यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते भाषा हे बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या व्यक्त होण्याचं साधन असून मातृभाषांना उत्तेजन देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं

त्या निमित्तानं हा विशेष वृत्तांत जननी जन्मभूमी इतकीच प्रत्येकाला जवळची आणि प्रिय असलेली गोष्ट म्हणजे मातृभाषा कारण इतर कुठल्याही भाषांचं कितीही चांगलं ज्ञान असलं तरी मनातल्या भावना मातुभाषेतूनच अधिक चांगल्या पद्धतीनें व्यक्त करता येतात प्रत्येक भाषेचं स्वतःचं वैशिष्ट्य व्याकरण असतं तसाच प्रत्येक भाषेचा गोडवा देखील निराळा असतो एवढंच नव्हे तर प्रत्येक भाषेवर भौगोलिक स्थिती इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेचाही पगडा दिसतों त्यामुळेच प्रत्येक भाषेतल्या लोककथा लोकगीतांसारख्या लोकसाहित्यात या सगळ्याचं प्रतिबिंब ठळकपणे दिसतं म्हणूनच प्रत्येक भाषा हा विशिष्ट प्रदेशाचा अमृल्य असा सांस्कृतिक ठेवा असतो

विविध कारणांमुळे नामशेष झाल्यास खुप मोठा सांस्कृतिक ठेवा गमावला जाईल

आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पुणे राज्यपाल दौरा नंदरवार नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी भागाच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला नंदूरबार जिल्ह्यात भगदरी इथं आदिवासी विकास उपयोजनेतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते राज्यपाल कालपासून दोन दिवसांच्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर असून काल त्यांनी मोलगी इथल्या पोषण पुनर्वसन केंद्रालाही भेट दिली पेन्शन योजना गोंदिया वन हक्क कायद्यान्सार गावासाठी मिळालेल्या वनउत्पादनातून गावातल्या ज्येष्ठ नागरिक आणि गरजू महिलांना मदतीचा हात देण्याचं काम गोंदिया जिल्ह्यातल्या मगरडोह गावानं केलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

याच उत्पादनाचा लाभ वयोवृध्दांना व्हावा यासाठी शहीद बिरसा मुंडा वृद्धपकाळ या नावानं योजना तयार करण्यात आली

आकाशवाणी बातम्यासाठी गोंदियाहून हरिश मोटघरे यांच्यासह मंज्षा गायधनी पुणे नीरा कालवा बारामती नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी पून्हा बारामतीकडे वळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाने टीका केली आहे या पाण्यावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क आहे मात्र आता हे पाणी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या शिवारासाठी वापरण्यात येणार आहे असा आरोप प्रदेश भाजपाने केला आहे गेल्या वर्षी जून महिन्यात फडणवीस सरकारनं या कालव्यातील वापरात नसलेलं पाणी तोडण्याचा निर्णय घेतला होता

नागपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी काल हे निर्देश दिले

राज्यभरातली शिवमंदिरं आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजली असून भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत परळी वैजनाथ सह राज्यातल्या पाचही ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी लातुरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेबर रत्नेश्वर तसंच सिंधुदूर्ण जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवालाही सुरुवात झाली आहे सौर ऊर्जा सौर ऊर्जेसाठी लागणारे पॅनेल जमिनीवर उभारण्याऐवजी जलपृष्ठावर तरंगत्या स्वरूपात उभारले तर जमिनीचा वापर अन्य कारणासाठी होईल आणि सौर ऊर्जाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल असा अहवाल टाटा ऊर्जा संशोधन संस्थेनं केंद्रीय ऊर्जा पारेषण आयोगाला सादर केला आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

त्यामुळं भविष्यात आपल्याजवळील एखाद्या धरणावर मोठमोठे सौर पॅनेल उभे राहिल्याचं चित्र दिसल्यास आश्वर्य वाटायला नको आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी

यावेळी वाडा पंचायत समितीचे सभापती योगेश गवा यांनी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याबाबत आवाहन केलं

महाराष्ट्र आणि ओदिसा राज्यामधल्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं विविध कार्यक्रम घेण्यात आले

यानुसार रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना द्वितीय श्रेणीसाठी ही सवलत दिली जाईल अशी माहिती रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे

अनिल काकोडकर गडचिरोली समाजातली आर्थिक दरी ज्ञानोपासनेच्या माध्यमातून दूर करणं ही विद्यापीठाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांनी काल गडचिरोली इथं केल गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाह्णे म्हणून ते बोलत होते

कुक्कुट मांस आणि उत्पादनं आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दूर्लक्ष करावं असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं

रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला कारची मागून धडक बसल्यानं हा अपघात झाला द्सऱ्या एका अपघातात पुणे माणगावला जोडणाऱ्या ताम्हाणी घाटात तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले

या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी दिव्या ही दूसरी भारतीय महिला ठरली आहे सरिता मोर पिंकी आणि निर्मला देवी या महिला कुस्तीपट्रंनीही आपआपल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्वित केली आहेत क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून वेलिंगटन इथं सुरुवात झाली यजमान न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

हवामान राज्यातून थंडीने काढता पाय घेतल्याचं सध्या जाणवत आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाल्याचं काल आढळून आलं तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी घट झाली